सुरुवातीला दहा वर्षांसाठी करण्यात आलेली ही तरतूद दर दहा वर्षांनी वाढवण्यात आली आहे

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत नागरिकत्व कायदयात सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकाच्या मस्द्यालाही मंजूरी मिळाली देशाचं हित लक्षात घेऊन हे विधेयक लवकरात लवकर संसदेत मांडण्यात येईल असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं वैयक्तिक माहिती अर्थात विदा स्रक्षित ठेवण्याबाबतच्या विधेयकाच्या मस्द्यालाही आज मान्यता मिळाली सार्वजनिक उपक्रमांमधे आणि सरकारी मालकीच्या इतर उदयोगांमधे अधिक निधी ओतण्याच्या ृष्टीनं भारत बॉन्ड एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की रोखे बाजार अधिक व्यापक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयकाच्या मसूद्यालाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली तीन अभिमत संस्कृत विद्यापिठांचं रुपांतर केंद्रीय विद्यापीठांमधे करण्याची तरतूद या विधेयकात आहे दिल्लीच्या प्रगती मैदानावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव तसंच ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि पालक कल्याण विधेयकाचा मसूदा केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला कांदयाच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे

खुल्या बाजारात कांदयाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून सांगितलं

बोबडे यांच्याकडे केली यावर न्यायमूर्ती बी

गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाची स्थापना जानेवारीत केली जाईल असं सरन्यायाधीश एस ए बोबडे यांनी सांगितलं

डॉ प्रियंका रेड़डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या गुन्हेगारांना फांशी दयावी या मागणीसाठी नांदेड शहरात आज महिलांनी महात्मा फ़ले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि ज़ना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आणि मानवी साखळी आंदोलन स्रू केलं तेलंगणात हैद्राबाद इथं भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे न्कत्याच झालेल्या बलात्कार आणि जळित कांडातल्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी त्या मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर निदर्शनं करत होत्या त्यांच्याबरोबर इतर अनेक निदर्शकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

अमरावती जिल्ह्यातील सर्व उदयोग व्यवसाय आणि सेवा यांची माहिती संकलित करण्यासाठी सातव्या आर्थिक जनगणनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे

तीन महिन्याच्या कालावधीत सर्व माहिती संकलित करून शासनाला सादर करण्यात येणार आहे सोलापूरच्या अडतिसाव्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या श्रीकांचन यन्नम यांची निवड झाली आहे हात उंचावून घेतलेल्या मतदानात यन्नम यांनी एमआयएमच्या शहजीदा शेख यांचा ट्रेचाळीस मतांनी पराभव केला

सिंधुद्दर्ग जिल्ह्यातल्या भोगवे समुद्रकिनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं ब्ल्य् फ्लशा प्रमाणपत्र दिलं आहे त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे ब्ल्फ्लश प्रमाणपत्र मिळवलेला राज्यातला हा एकमेव समुद्र किनारा आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींविरुद्ध गुन्हे मागे घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेली मागणी म्हणजे नक्षलवादाला उघडउघड समर्थन आहे अशी टीका भाजपानं केली आहे याआधीच्या भाजपा सरकारनं या आरोपींविरुद्ध खोटे ग्न्हे दाखल केले असा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना पत्र लिहन हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातल्या महा विकास आघाडी सरकारमधला एक घटक पक्ष आहे आरोपींविरुदध प्राथमिक प्रावे असल्याचं प्णे न्यायालयानही मान्य केलेलं असताना आणि आरोपींविरूदध आरोपपत्र दाखल झालेलं असताना गून्हे मागे कसे घेता येतील असा प्रश्न भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे महाविकास आघाडी सरकारला राज्याच्या आर्थिक परिस्थितीची काळजी असून जे प्रकल्प सुरू आहेत ते बंद करणार नाही पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतले जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे कबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आज मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात आल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते भिमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना आपलं सरकार कृणावरही अन्याय करणार नाही कोणते गुन्हे गंभीर आहेत कोणत्या गुन्ह्यांमध्ये जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना ग्ंतवलं गेलं याची माहिती घेऊन सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील असं त्यांनी सांगितलं खातेवाटपाबाबतचा निर्णय अदयाप झालेला नसल्यामुळे क्णाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सर्व अधिकार म्ख्यमंत्र्यांचे आहेत असही जयंत पाटील यांनी बातमीदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केलं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तत्काळ करावी आणि शेतकऱ्यांना वीजबिलातून मुक्त करावं अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे या संघटनेचे नेते रघ्नाथदादा पाटील हे आज सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते शेतकरी विरोधी कायदे रदद करावेत आणि शेतीमालावरची निर्यात बंदी उठवावी अशीही मागणी त्यांनी केली असून या मागण्या मान्य न झाल्यास येत्या बारा तारखेनंतर राज्यात मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे

भारतीय रिझर्व बँकेचं पाचवं दवैमासिक पतधोरण जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकात वाढ झाली असं बाजार विश्लेषकांचं मत आहे

हा अपघात आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली

कोपरगाव तालुक्यातल्या पोहेगावच्या भि ग रोहमारे ट्रस्टनं ग्रामीण साहित्य प्रस्कारांची घोषणा केली कोल्हापूरच्या किरण गुरव यांच्या जुगाड दिनकर क्टे यांच्या कायधूळ कीर्ति मुळीक संपादित डॉ आनंद यादव एक साहित्यिक प्रवास तर नामदेव गवळी लिखित भातालय आणि संतोष आळंजकर यांच्या मातीत हरवल्या कविता या संग्रहाला विभागुन पुरस्कार जाहीर झाला

मध्य महाराष्ट् आणि कोकणात त्रळक ठिकाणी काल हलका पाऊस झाला मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील दक्षिण कोकणात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून किनारपट्टीलगत समुद्र खवळलेला राहील